देशातला कोरोनाचा वाढता संसर्ग आणि टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात दिलेल्या सवलती याबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही सहावी बैठक असेल दरम्यान पंतप्रधानांनी काल गृहमंत्री अमित शहा आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेतली यावेळी देशातल्या कोरोना प्राद्र्भावाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला कोरोना साथ आणि मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आगामी दोन महिन्यांसाठी काय तयारी करावी लागेल यावर या बैठकीत चर्चा झाली

पूर्वी या चाचण्यांसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागत होते यासंदर्भात बोलताना ते म्हणाले आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जी कमिटी घटीत करण्यात आली होती त्या कमिटीचा अहवाल घेतलेला आहे

भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना दिलेल्या अत्याध्रनिक प्रशिक्षणाचा निश्वितच उपयोग होईल असंही जनरल नरवणे यावेळी म्हणाले गडकरी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिल तर आवश्यक वस्तू स्थानिक पातळीवरच तयार होतील आणि लोकांचं कामासाठी होणारं स्थलांतर कमी होईल असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी काल केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं स्टार्ट अप्स आणि लघ् उद्योगांसंदर्भात आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते परेड प्रण्यातल्या सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी पी मल्होत्रा यांनी या संचलनाची पाहणी केली यामध्ये राहूल चौबे यानं स्वर्ण विवेकक्मार यानं रौप्य तर सतेंदर पाल यानं कांस्यपदक पटकावलं

निसर्ग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून वादळग्रस्तांना मदत करण्याच्या कामात प्रशासन व्यस्त आहे हे मदत कार्य अधिक वेगानं होण महत्त्वाचं असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मूख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे दरम्यान दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मदतीबाबत एक निवेदन सादर केलं कोकणाला प्न्हा उभे करण्यासाठी यावर तातडीने राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे अस फडणवीस म्हणाले

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यज पणे फेसब्रक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पणे आणि मराठी न्यूज पणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या सोहळ्याबाबतचा हा वृत्तांत

पहाटेपासूनच माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा महानैवेद्य झाल्यावर मुख्य प्रस्थान सोहोळ्याला प्रारंभ झाला एका बाजूला माउलींचा पोशाख होत असताना द्सरीकडे उपस्थित सेवेकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा जयघोष सुरु होता

त्यानंतर माऊलींची आरती झाली आणि मग माउलींच्या चांदीच्या पाद्का सजवलेल्या पालखीत विराजमान झाल्या यानंतर पालखी सोहोळ्यानं मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि समाधी मंदिर परिसरातीलच आजोळघरी तो विसावला एरवी या सोहळ्यासाठी जमणाऱ्या लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने फुलून जाणारा इंद्रायणीचा काठ आणि मंदिर परिसर काल मात्र सुना सुना दिसत होता कोरोना प्रादुर्भावामुळं माउलींच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रत्यक्ष अलंकाप्रीत येता आलं नसलं तरी फेसब्क पेजच्या माध्यमातून मात्र अनेकांनी हा सोहोळा घरबसल्या अनुभवला आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी

याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष मानवी संपर्क कमी करण्याच्या द्रष्टीनं रेल्वेनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अनेक नवनवीन यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत

त्याच बरोबर प्रवाशांच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी तयार केलेली संपर्क विरहित फेब्री आय ही कॅमेरा आधारित प्रणालीही रेल्वेनं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथ कार्यान्वित केली आहे संकटाच्या काळातही जनतेच्या हितासाठी अहोरात्र धावणा या देशाच्या या जीवनवाहिनीनं आपली पारंपरिक ओळख जपत केलेली नवोन्मेशाची रुजवात नक्कीच कौतुकास्पद ठरावी आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पूणे इंट्रो विश्वासार्हता आणि स्रक्षितता या दोन प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एस टी ने मालवाहतूकित मोठी भरारी घेतली आहे त्यामुळे एस

महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रूपाने नवसंजीवनी मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर एस टी ने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे स्क्रिप्ट राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य बी बियाणे खते भाजीपाला कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाइप रंग डबे अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक एसटी मार्फत केली जात आहे प्रत्येक जिल्ह्यातील कक्षा मार्फत एमआयडीसी कारखानदार लघुउद्योजक कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांना एस टी च्या मालवाहतूकीबाबत माहिती दिली जात आहे

टी

टी

शासनाची अनेक महामंडळे आणि व्यापारी आपला माल एस टी

पुणे नाशिक सातारा सांगली जळगाव गडचिरोली रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे माफक दर सुरक्षित आणि नियमित सेवेमुळे एस टी

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या प्णे केंद्रावरून ऐकत आहात उस्मानाबाद देशाच्या विकासासाठी कल्पक योजना आणि अनेक दशकांच्या समस्या सोडवणारे ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारनं गेल्या वर्ष भारत घेतले अस प्रतिपादन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काल उस्मानाबाद इथ पत्रकार परिषदेत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दूसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्यात होणाऱ्या संपर्क अभियानाची माहिती त्यांनी यावेळी दिली लातूर कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक उद्योगांना झळ पोहचली असून हे उद्योग पूर्ववत चालू करण्याबरोबरच लातूरच्या औद्योगिक वसाहतीत वैद्यकीय साहित्य निर्मितीचं केंद्र उभारलं जाणार असल्याचं संपर्क मंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितलं

नांदेड नांदेडमध्ये गोदावरी नदी काठावर लाखो मासे मृतावस्थेत पडले आहेत याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

स्पायडर म्य्झियम अमरावती जिह्ल्यातील चिखलदरा इथल्या कोळी कीटक संग्रहालयाच्या विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी काल चिखलदरा इथ सांगितलं मेळघाटातील वन विभागाच्या कामांचा आढावा घेऊन वन प्रशिक्षण संस्था आणि कोळी कीटक संग्रहालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते मेळघाटात कोळी कीटकाच्या साडेचारशेहून अधिक जाती आहेत त्याची पर्यावरणातील महत्वाची भूमिका लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी तसेच अभ्यासक आणि पर्यटकांसाठी संग्रहालयाचा विकास आवश्यक आहे एकंदर पाच कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे अस ते म्हणाले निधन केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या माजी प्रमुख सुरिंदर कौर याचं काल निधन झालं गृह मंत्रालय आकाशवाणीसह कौर यांनी केंद्र सरकारच्या प्रसार माध्यमांच्या विभागात महत्वाच्या पदांवर काम करत मोठं योगदान दिलं होतं निधन नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शहर सुधार समितीचे माजी सभापती बिलाल खतीब यांचं काल कर्करोगामुळे निधन झालं

काल तो संपूर्ण विदर्भ व्यापून मराठवाड्यातून अहमदनगरपर्यंत आला कोकणात हर्णे बंदरातून पूढे मुंबईकडे किंवा साताऱ्यातून पुढे पुण्याकडे सरकला नाही त्यामुळे अजूनही मूंबईसह उत्तर कोकण आणि प्ण्यासह उत्तर महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचलेले नाहीत आज संध्याकाळ पर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्र मराठवाडात आणि विदर्भात मात्र मान्सून सक्रीय झाला आहे काल कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तसंच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली दक्षिण कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार वृष्टी झाली आजही पाऊसमान कालच्यासारखंच अपेक्षित आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तृम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार